या सभांमधे आरोप प्रत्यारोप आणि आश्वासनांची खैरात झाली काँग्रेसमुळे विदर्भात मोठे उद्योग आले नाहीत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे ते आज अमरावती जिल्ह्यात चांद्र रेल्वे इथं आयोजित निवडणूक प्रचार सभेत बोलत होते विदर्भात मोठे उद्योग यावेत यासाठी समृद्धी महामार्ग तयार होतो आहे

शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांची आज उस्मानाबाद इथं प्रचार सभा झाली

वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची प्रचारसभा झाली शिवसेनेनं राज्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून दिला सरकारनं कर्जमाफी केली मात्र ती शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही त्यामुळं आम्ही यापुढं सातबारा कोरा करणार आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं

ते आज अमरावती जिल्ह्यात आयोजित निवडणूक प्रचारसभेत बोलत होते यावेळी मोर्शी वरूडचा संत्रा देऊन नितीन गडकरी यांचं स्वागत करण्यात आलं तर गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

कृषिक्षेत्राला नवी दिशा देण्याची गरज आहे असं ते म्हणाले काँग्रेस आघाडीनं सत्तेत असताना महाराष्ट्राचा आवाज दाबून प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेत्या स्मुती इराणी यांनी केला आहे त्या आज सांगली इथं निवडणूक प्रचार सभेत बोलत होत्या खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली

सध्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कपाशीला सात हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन देत होते आज मात्र ते याबाबत बोलत नाहीत असं सांगतानाच पवार यांनी महागाई बेरोजगारी आदी मुद्यांवरून सरकारवर टीका केली भाजपा शिवसेना सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे ते आज अहमदनगर जिल्ह्यात खर्डा इथं प्रचारसभेत बोलत होते

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की लगेच शासनानं कांदा निर्यातबंदी केली असं सांगत त्यांनी सरकारवर टीका केली विरोधकांना चौकशी यंत्रणांची भीती दाखवून लोकांच्या मूलभूत प्रशाकडे दुर्लक्ष करण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे ते सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं प्रचार सभेत बोलत होते देशाची अर्थव्यवस्था आज कोलमडली असून सर्व क्षेत्रात बेकारी वाढत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला सध्याच्या सरकारच्या काळात शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले असून या निवडणूकीत महायुतीला गाडून टाका असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणी आणि गंगाखेड इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते भाजपा सरकारनं जनतेचे महत्त्वाचे प्रश्रं मार्गी लावण्याऐवजी त्यांना बगल दिली आणि वेगळे प्रश्रक उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जे काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसच्या काळात झालं तेच आता भाजपाच्या काळात होत आहे असा आरोप त्यांनी केला गेल्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर होण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कारणीभूत ठरला त्यांचा कालावधी काँप्रेस राष्ट्रवादीसाठी आणि महाराष्ट्रासाठी उपयोगाचा नव्हता अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे ते यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते राज्यात सक्षम विरोधी पक्ष हवा असल्याचं जोरदार प्रतिपादन त्यांनी केलं राज्य आणि देशात अनेक प्रश्न आहेत मात्र सक्षम विरोधीपक्ष नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं सगळेच सत्तेत सहभागी होत असतील तर जनतेचे प्रश्न सोडवणार कोण असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे बॅनर्जी यांना अन्य दोन अर्थतज्ज्ञांसोबत हा पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झाला आहे एक्सपिरिमेंटल एप्रोच टू एलिव्हिएटिंग ग्लोबल पॉव्हर्टी अर्थात वैश्विक दारिद्र्य दूर करण्याचा प्रायोगिक मार्ग या विषयावर बॅनर्जी यांनी केलेल्या कार्याला नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्याची घोषणा पुरस्कार निवड समितीनं आज केली

इतर फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड झाली आहे बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ला यांनी आज ट्वीटरवर ही घोषणा केली मंडळाच्या सचिवपदी जय शाह तर खजिनदारपदी अरुण धुमाल यांची निवड झाली आहे मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या अनौपचारिक बैठकीत सर्वसहमतीनं हा निर्णय झाल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे

या निमित्तानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेत आहोत

नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या बहुतांश भागातून तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या काही भागातून माघारी परतला आहे